यांची केंद्रीय ग़हमंत्री अमित शाह यांच्याशी भेट विदर्भातील संत्रा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी क्लस्टर धोरण जाहीर

परिस्थिती आणि भारताच्या लक्ष सेननं सार्लोलक्स इथल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद

महाराष्ट्रातील ओल्या द्ष्काळाम्ळे निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील अतिवृष्टीम्ळे झालेल्या न्कसानीचा सविस्तर प्राथमिक अहवाल सादर केला आणि शेतकऱ्यांना केंद्र शासनाने मदत करावी यासाठीचे निवेदन दिले

फडणवीस यांनी सरकार स्थापणे बाबत क्ठलीही प्रतिक्रिया न देता महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन होईल असा विश्वास व्यक्त केला

शिवसेनेने सतेत अर्धा वाटा मागितला तसंच म्ख्यमंत्रीपदही अडीच अडीच वर्षे वाटून घ्यायची मागणी केल्यानंतर भाजपा शिवसेना युतीचे सरकार स्थापनेत अडचणी निर्माण झाल्या दरम्यान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली ही सदिच्छा भेट असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं तसंच राज्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा झाल्याच त्यांनी स्पष्ट केलं अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे बागायती पिकांचं होणारं नुकसान लक्षात घेता राज्य सरकारनं पूनर्रचित हवामान आधारित फळबाग योजनेमध्ये द्राक्ष डाळिंब केळी आणि आंबा या पिकांसाठी विमा योजना लागू केली आहे या फळपिकांना नियमित स्वरूपात आणि गारपीटीसाठी विमा संरक्षण मिळणार आहे

परतीच्या पावसाम्ळे विदर्भातील पिकांचे मोठ्या प्रमाणात न्कसान झाले असून शेतकऱ्यांच्या शेतातील पिकं नष्ट झालीत त्याचा उपग्रह आणि ड्रोनदवारे सर्वेक्षण करण्याची मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संयोजक राम नेवले यांनी आज नागपूर इथं एका पत्रकार परिषदेत केली येत्या सहा नोव्हेंबर रोजी नागपूर इथं या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात शेतकरी आपल्या कुजलेल्या शेतमालासह जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार असल्याची माहिती त्यांनी दिली

अश्या सुलतानी आणि आसमानी दुहेरी संकटांनी शेतकरी ग्रस्त असल्याचंही त्यांनी सांगितलं अवकाळी पावसानं न्कसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करा अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे वडेट्टीवार यांनी काल अहमदनगर जिल्ह्यात राहरी इथं पीकन्कसानीची पाहणी केली त्यानंतर वार्ताहरपरिषदेत ते बोलत होते शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या तर कारवाई करू असा इशाराही त्यांनी दिला शरद पवार म्ख्यमंत्री होत असतील तर आम्हाला आनंदच होईल असं वडेट्टीवार म्हणाले अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या आदिवासी पाइयातील तीन गावांना या दिवाळीत विद्युत प्रवठा करण्यात आला

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी अमरावतीहन मी आनंद गंभीर

निर्यातक्षम आणि ग्णवत्तापूर्ण संत्र्याचं उत्पादन घेऊन जागतिक बाजारपेठेतील मागणीनुसार संत्र्याला प्रोत्साहन देण्यात येत असून या धोरणाअंतर्गत जिल्ह्यातील संत्रा उत्पादक भागीदारांना या क्लस्टरमध्ये सहभागी करून घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी ठाकरे यांनी दिली वनामती इथं नागप्री संत्रा निर्यातीसाठी निश्चित धोरण ठरविण्यासोबतच क्लस्टरच्या अंमलबजावणी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजिण्यात आली संत्रा निर्यातीत येणाऱ्या अडचणी तसंच क्लस्टरमधील सर्व शेतकऱ्यांना निर्यातीच्या दृष्टीनं क्षमता बांधणी करून त्यांना केंद्रीय लिंबू वर्गीय अन्संधान संस्था डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठ यांच्या दवारे आध्निक तंत्रज्ञानाचा वापर करून संत्रा उत्पादन करण्याच्या दृष्टीनं प्रशिक्षणासाठी पायाभूत स्विधा निर्माण करण्यात येणार असून निर्यातक्षम ग्णवतापूर्ण संत्रा उत्पादन करण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी ठाकरे यांनी दिली आशियायी देशांच्या प्रस्तावित प्रादेशिक सर्वंकष आर्थिक सहयोग करार अर्थात आर सी ई पी विरोधात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्र्यांनी मंत्रालयाबाहेर निदर्शनं केली राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या कार्यकत्र्यांनी मंत्रालयाबाहेर दूध फेकून प्रस्तावित कराराविरोधात घोषणाबाजी केली अरबी समुद्रात महा नावाचे चक्रीवादळ निर्माण झाल्याने त्यामुळे उदभवणाऱ्या नैसर्गिक आपतीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या तयारीचा आढावा केंद्रीय मंत्रीमंडळ सचिव राजीव गौबा यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला महाराष्ट्र ग्जरात दमण दीव राज्याच्या मुख्य सचिवांशी कॅबिनेट सचिवांनी संवाद साधला अरबी समुद्रामध्ये हे चक्रीवादळ आले असून राज्यात विशेषत ठाणे आणि पालघर जिल्ह्याला अधिक सतर्क राहण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी राष्ट्रीय आपती निवारण दलाच्या त्कड्या प्णे इथं तैनात असून आवश्यकता भासल्यास त्यांची मदत घेतली जाईल प्रादेशिक हवामान विभागानं विदर्भासह नागप्रातही चक्रीवादळाचा परिणाम जाणवणार असल्याची शक्यता वर्तवली आहे सात ते नऊ नोव्हेंबर दरम्यान ढगाळ वातावरणासह हलक्या सरी बरसण्याची शक्यता असून काही ठिकाणी त्रळक ते मूसळधार पाऊस होईल आठवडाभर आकाश अभ्राच्छादित राहिल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे वाशिम जिल्ह्यात झालेल्या परतीच्य पावसान शेतकऱ्यांच्या शेताचे होत्याचे नव्हते झाले असून खरीप पिकाबरोबर फळबाग आदींचे नुकसान झालं आहे

त्यांनी काल आणि आज शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली दरम्यान ब्लडाणा जिल्हाभरात मागील दोन दिवसांपासून पावसाने थैमान घातले असून पावसाम्ळे अनेक नद्यांना पूर आला आहे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर ही भाजप आणि शिवसेनेमध्ये सरकार स्थापना वरून खडाजंगी चालू आहे कौल स्पष्ट असतानाही पक्षांच्या भांडणाम्ळे सरकार स्थापनेला झालेला हा अभूतपूर्व विलंब विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी दूर्देवी आहे

अशा प्रकारे दोन राज्यांमध्ये भाजपचे सरकार निर्माण होऊ शकते असे मत विदर्भ माझा पक्षाचे संस्थापक राजक्मार तिरप्डे यांनी आज नागप्रातील पत्रकार परिषदेत केले विदर्भ राज्य झाल्यास साठ वर्षापूर्वी नागपूरला जो राजधानीचा दर्जा मिळाला होता तो परत प्राप्त होऊ शकतो नागप्रातील गवर्नर हाऊस मुख्यमंत्री हाऊस मंत्री निवासस्थान सचिवालय विधान भवन रवि भवन या सर्व सोयी असल्याने जनतेचे विकासात्मक प्रश्न सुटतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला म्ंबई प्णे महामार्गावर बोरघाटात एक खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात पाच जण ठार तर तीस जण जखमी झाले आहेत आयोडिनच्या कमतरतेमुळे बालकांत व्यंग निर्माण होणे किंवा मेंदुची वाढ खुंटते त्यामुळे गर्भवती मातांनी आयोडिनयुक्त मीठाचे सेवन आवश्यक असल्याचे औदयोगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य मंगला देशमुख यांनी अमरावती इथं सांगितले औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत आरोग्य आणि क्टुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रातर्फे आयोडिन न्यूनता विकार नियंत्रण जागृती कार्यक्रम नुकताच झाला त्यावेळी त्या बोलत होत्या

जर्मनीत सारब्र्कन इथं झालेल्या सार्लोर्लक्स ख्ल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद भारताच्या लक्ष्य सेननं पटकावलं आहे